निर्णय कळवण्यासाठी त्यांना आज रात्री साडे आठ वाजेपर्यंत मुदत दिली आहे या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेऊ असं जयंत पार्पेल यांनी बातमीदारांशी बोलतांना सांगितलं शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज साडेपाचशेवी जयंती आहे विविध ठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये प्रकाश पर्वानिमित्त नगर कीर्तन लंगरमधे प्रसादाचं वा पि केलं जात आहे नांदेड खिल्या हुजुर साहेब संखंड गुरुद्वाऱ्यात प्रकाश पर्वानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे

बनाव बिलं देणाऱ्या काही संस्थांवर छापे घातल्यानंतर हे व्यवहार निदर्शनाला आले आहेत सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निधीची रक्कम डे ऑपरेओं मध्यस्थ आणि हवाला दलालांच्या सहाय्यानं विरत्र वळवली जात होती असं केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाच्या निवेदनात म्हा कें आहे पीएमसी बँक घोठाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखा परीक्षकांना काल रात्री अाऊ केली जयेश संघानी आणि केतन लकडावाला अशी त्यांची नावं असून हा घोठिक झाला त्यावेळी या बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून या दोघांनी काम केलं होतं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे गैरव्यवहार लपवण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा संशय आहे सार्वजनिक प्रसारणसेवा दिन आज साजरा केला जात आहे

या दिनानिमित्त आकाशवाणीच्या नवी दिल्ली खेल्या कार्यालयात आज अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत कतारमध्ये दोहा क्रि सुरु असलेल्या पुरुषांच्या जागतिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दहाव्या मानांकित सौरव घोषालन उपउपंत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून या फेरीत त्याची लढत शिप्तच्या जागतिक द्वितीय मानांकित मोहम्मद अल शोरबागीसोबत होणार आहे